त्यामुळे पहिल्यांदा मुंबईमध्ये हे धोरण कितपत यशस्वी होते ते पाहूनच पुण्यात ते राबवण्याचा निर्णय घेऊ अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही या प्रशाला उत्तर देताना मंत्रिमंडळात सहभागी व्हायला आवडलं असतं पण आघाडीतील पक्षांनी मुख्यतः तरुणांना संधी दिल्याचं ते म्हणाले

हे विधान मी केलं असून त्यावर मी ठाम असल्याचही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

या कक्षामध्ये संगणक वाय फाय सह आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत

दिपक म्हैसेकर यांनी दिली आहे आयुक्त पुणे शहराचे वाहतूक आणि पाणी हे प्रमुख प्रश्र असून ते सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं पुण्याचे नवनिर्वाचित महापालिका आय़्क्त शेखर गायकवाड यांनी म्हटलं आहे गायकवाड यांनी आज सौरव राव यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पहिल्या तीन महिन्याच्या काळात शहरातील विविध संस्थांशी चर्चा करून संस्थात्मक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले भेसळ शहरातील येवले चहा या साखळी दुकानांमध्ये मिळणाऱ्या चहात भेसळ असल्याचे उघड झाले आहे केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून या चहामध्ये भेसळ असल्याचं समोर आलं आहे या चहामध्ये कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याची माहिती देखील समोर आली आहे

पी बिडी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीखिडी प्रवेशासाठी द्रसरी फेरी राबवण्यात येणार आहे यामुळे ज्यांना काही कारणास्तव पहिल्या फेरीत प्रवेश घेता आला नाही त्यांना आता नव्याने संधी उपलब्ध होणार आहे ज्या मार्गदर्शकांकडे पहिल्या फेरीनंतरही जागा रिक्त आहेत त्या जागांवर हे प्रवेश होणार आहेत

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे क्रीडा वृत्त पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीनं आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आज केपी क्रिव्हन संघानं अजिंक्यपद पटकावलं

संतोष कांबळे हा सर्वोत्तम गोलरक्षक ठरला ही स्पर्धा ढोबरवाडीच्या मैदानावर पार पडली

विजेत्यांना पाच लाख रुपयांपर्यंतची बक्षिसं देण्यात येतील

हवामान पूणे आणि परिसरात

नमस्कार